आज हुतात्मा दिवस म्हणूनही हा दिवस पाळला जातो

भारताच्या नव्या नागरिकत्व कायद्याविरोधातल्या ठरावावर आज मतदान प्रक्रिया न करण्याचा निर्णय युरोपीय संघाच्या संसदेनं घेतला आहे भारताचा हा राजनैतिक विजय असल्याचं सरकारी सूत्रांनी म्हा कें आहे युरोपीय संघातले भारताचे मित्र पाकिस्तानच्या मित्रांपेक्षा वरचढ ठरले या संघातल्या बहुतेक देशांशी संपर्क साधून भारतानं सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात त्यांनी मतदान करू नये म्हणून पाठपूरावा केला होता या कायद्याबाबत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याकडून थे दृष्टीकोन समजून घेईपर्यंत मतदान पुढे ढकलण्याची तयारी युरोपीय संघाच्या खासदारांनी दर्शवली मार्चच्या मध्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी पूर्वतयारीचा भाग म्हणून जयशंकर ब्रसेल्सला भे देणार आहेत

हे सर्व नक्षलवादी छत्तीगडमधल्या नारायणप्र शिले आहेत या नक्षलवाद्यांच्या विरोधात लाहेरी उपपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना राज्य शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे

प्रुष संगीतकारांचं वर्चस्व असलेल्या हिंदी चित्रप झुष्टीत संगीत दिग्दर्शक म्हणून यशस्वी कारकीर्द घडवणाऱ्या उषा खन्ना यांनी बिन फेरे हम तेरे लाल बंगला सबक हवस हम हिंदुस्थानी आप तो ऐसे ना थे साजन बिना सुहागन साजन की सहेली अनोखा बंधन शबनम सौतन आओ प्यार करे यासारख्या अनेक चित्रपाना संगीत दिलं आहे